एम

मराठा आंदोलनातलप्रिन्हह्क्कील मागविष्प्राचा निर्णय या बैठकीत झाल्याचं मंत्री एकनाथ शिंदक्रांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं गुन्हक्रिगद्वित्तीना पक्षपाती भूमिका घक्की जाणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं रिझर्व बँक आज चालू आर्थिक वर्षातलं पाचवं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आह रिझर्व बँक्ख विव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतखिलील सहा सदस्यांची पतघोरण आढावा समिती चालू आर्थिक वर्षासाठी कर्ज धोरणाची घोषणा करणार आहा मुंबईमध्य ग्रा समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीत हा ठराव संमत करण्यात आला

परतीच्या प्रवासात ही गाडी उद्या सहा डिसेंबरला मध्यरात्री साडब्रिरा वाजम्तिर दादर श्रिन सुटली नप्रिलमध्यस्रिरू असलच्या तस्थिया दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धांमध्यक्राल चौथ्या दिवशी भारतानं यजमानांना मागटिकत अव्वल स्थानावर झर्टिप्रस्तिी